ते आज सामाजिक माध्यमांवरून पत्रकारांशी बोलत होते यासंदर्भात पंतप्रधानांनी समोर येऊन जनतेला माहिती द्यावी असं आवाहनही गांधी यांनी केलं उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशातल्या कामगारांबाबत केलेलं विधान योग्य नसल्याचं सांगत प्रत्येक भारतीयाला देशभरात कोठेही काम करून आपली स्वप्न पूर्ण करण्याचा हक्क असल्याचं गांधी यांनी या पत्रकार परिषदेत नमूद केलं

राणे यांनी न्कतीच राज्यपालांची भेट घेऊन ही मागणी केली त्यासंदर्भात आज एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना राणे यांनी आपल्या या भूमिकेचा प्नरुच्चार केला

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी ही आपली वैयक्तिक भूमिका असल्याचं राणे यांनी स्पष्ट केलं

गेल्या काही दिवसांत विविध पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राज्य सरकारसंदर्भात सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर थोरात आज एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते सरकार म्हणून तीनही पक्ष एकत्र काम करत आहेत सरकार स्थिर असून उत्तम काम करत आहे

बाधितांमध्ये जाफराबाद तालुक्यातील हिवराकाबली आणि जालना तालुक्यातील वखारी वडगाव इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

यामध्ये मुंबईतल्या सायन इथल्यर खाजगी रुग्णालयातली परिचारिका तसंच मुंबईतल्या चेंबूर परिसरातल्या एका दाम्पत्याचा समावेश आहे

पाथरी शहरात जमावबंदी तसंच संचारबंदीचा आदेश असतानाही सामुहिक नमाजसाठी जमा होणाऱ्या नागरिकांना मज्जाव न केल्याबद्दल तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पना न दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली